आरे जमीन मोकळी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून जैसे थे चा आदेश

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दिली

दरम्यान बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांची गेले दोन दिवस तारांबळ सुरु होती त्याला काही प्रमाणात यश आल्यानं काही ठिकाणी बंडखोरांनी काल माघार घेतली पण तरीही बहुतांश मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावे लागलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल करणारे परशुराम सेवा संघाचे उमेदवार सत्यजीत देशपांडे यांनी अखेर माघार घेतली आहे ब्राह्मण महासंघानंही पाटील यांना पाठिंबा जाहीर करुन मयुरेश अरगडे यांचा अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे आता पाटील यांचा थेट सामना मनसेचे किशोर शिंदे यांच्याशी होणार आहे कसबा मतदारसंघातून मात्र शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांनी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्यापुढे इतर उमेदवारांबरोबरच धनावडे यांचंही आव्हान आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व पाचही बंडखोरांनी माघार घेतली आहे त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे पालघरमध्ये शिवसेनेचे नाराज आमदार अमित घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला सिंधूद्र्गमध्ये मात्र तीनही मतदार संघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळणार आहे कणकवलीत भाजपये नितेश राणे विरुद्ध सेनेचे सतीश सावंत कुडाळ मध्ये शिवसेनेचे वैभव नाईक विरुद्ध स्वाभिमानचे रणजित देसाई तर सावंतवाडीत दीपक केसरकर विरुद्ध भाजप बंडखोर राजन तेली अशी लढत होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातही कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना भाजप महायुतीमध्ये बंडखोरांचं आव्हान कायम आहे परभणी जिल्ह्यात चारही मतदार संघात बंडखोरी झाली असून स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ नेत्यांनाही बंडखोरी रोखण्यात अपयश आले यवतमाळ जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपच्या नाराज उमेदवारांनी बंडाचा झेंडा कायम ठेवल्यान पाचही मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांची डोकेद्खी वाढली आहे नंदुरबार जिल्ह्यात नवापूर मधील राष्ट्रवादीचे बंडखोर शरद गावित आणि अक्कलकुव्यातून भाजपाचे बंडखोर नागेश पाडवी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि वसमत विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दहा अपक्ष उमेदवारांनी तर हिंगोलीमध्ये दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत लातूरच्या औसा मतदारसंघामध्ये भाजपचे बंडखोर बजरंग जाधव आणि अहमदपूरमध्ये भाजपाचेच दिलीपराव देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे दरम्यान राज्यातल्या लढतींच चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वच पक्ष आजचा दसऱ्याचा मुहूर्त साधून प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे बीडमध्ये भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून आपला दुसऱ्या टप्प्यातला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाङ्याचा दौरा सुरू करणार आहेत जाहीरनामा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीच्या शपथनामा या संयुक जाहीरनाम्याचं प्रकाशन काल मुंबईमध्ये करण्यात आलं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर नेते यावेळी उपस्थित होते

निवडणूकीसाठीच्या जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज आपण ऐकणार आहोत लातूर आणि वाशीम जिल्ह्याचा आढावा सुरुवातीला ऐकूया लातूर जिल्ह्याचा आढावा पाण्याची समस्या कायमच भेडसावणारालातूर जिल्हा या जिल्ह्यात लातूर शहरलातूर ग्रामीण औसा निलंगा अहमदपूरउदगीर हे सहाविधानसभा मतदार संघ आहेत उदगीरअहमदपूरनिलंगा यामतदारसंघावर यापूर्वी भाजपाचे प्राबल्य राहीले आहे उदगीरमधून भाजपाचे डॉ अनिल कांबळे यांना राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनीतर अहमदप्रमधून भाजपाचे विनायकजाधवपाटील यांना राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांनी यंदा आव्हान दिलं आहे निलंग्यातून भाजपा चे संभाजी पाटील निलंगेकर यांना कॉंग्रेस चे अशोक पाटील निलंगेकर यांनी आव्हान दिलं आहे लातूर मधून कॉंग्रेसचे अमित देशमुखयांच्या विरोधात भाजपाचे शैलेश लाहोटी उभे आहेत लातूर ग्रामीण मधून काँप्रेस कडून धीरज देशमुख यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवत असूनत्यांच्या विरोधात शिवसेनेचे सचिनदेशमुख उभे आहेत औसातून भाजपाचे अभिमन्यू पवार आणिकाँप्रेसचे बसवराज पाटील यंदाच्या निवडणूकीत नशिब अजमावत आहेत आकाशवाणीबातम्यांसाठी प्रसाद पाठकपुणे आता ऐक्या वाशीम जिल्हा निवडणूक आढावा राज्यातले सगळ्यात कमी मतदार संघ असलेलेजे दोन तीन जिल्हे आहेत त्यामध्ये वाशिम जिल्ह्याची गणना होते

शिवसेना आणि राष्ट्रवादीयांची गटबाजी चव्हाट्यावर आली अहे पक्षांतराचा फटका राष्ट्रवादीला इथंही बसतोआहे वंचित विकास आघाडीची चाचपणीही सुरु असुन जिल्ह्यावर भारिपचाही चांगलाप्रभाव आहे मुळ कॉंग्रेसच्या या बालोकिल्ल्यात भाजपाचा जोरही चांगलाच वाढत आहे त्यामुळं जिल्ह्यातील निवडणुका नुसत्या चुरशीच्या नाही तर रंगतदारही होतील असं सध्या तरी चित्र आहे

त्यासाठी तयार करण्यात आलेल्या रथाला काल अमरावती इथ निरोप देण्यात आला नांदेड याच अभियानातील माझं मत माझा महाराष्ट्र या मतदार जागृती चित्ररथाला नांदेड इथ जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काल झेंडा दाखवून नांदेड जिल्हयातल्या मोहिमेची सुरूवात केली

सज्जन शक्तीने दुष्टशक्तींवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो साडेतीन मुहूतपैकी एक असलेल्या या शुभदिनी अनेक नव्या उपक्रमांची सुरुवातही केली जाते विजयादशमी निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राजनाथसिंग आज विजया दशमीबरोबरच भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवसही आहे त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या दौ यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पॅरीस इथं शस्त्रपूजा करून पहिलं राफेल विमान भारताकडे हस्तांतरित केल जाणार आहे रेशीमबाग विजयादशमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन आणि मेळावा संघाच्या नागपूर इथल्या रेशीमबाग या मुख्यालयात होत आहे यंदा एफ सी ए चे अध्यक्ष शिव नाडर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

त्यासाठी नागप्रमध्ये दीक्षाभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे बौद्ध भिक्खू आणि अनुयायांचे जथ्थे कालपासूनच तिथ दाखल होत असून प्रशासनानं सुविधा आणि सुरक्षितता या दोन्हीबाबत चोख व्यवस्था ठेवली आहे आरे मुंबईतील मेट्रो कार शेडसाठी आरे कॉलनी परिसरात वृक्षतोड करण्यास काल अखेर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली त्या आधीच मेट्रो प्रशासनातर्फे कारशेड साठी आवश्यक झाड तोडून झाली आहेत आणखी झाड तोडण्याची गरज नाही अस न्यायालयाला सांगण्यात आल त्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा तसच अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्याच्या त्वरित सुटकेचा आदेश न्यायालयानं दिला

पी एम सी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संघालनालयानं अलिबाग मधल्या काही अलिशान बंगल्यांवर छापे टाकल्याचं वृत्त आहे